ही घटना पूर्वनियोजित नव्हती असं मत न्यायालयानं निकाल देताना व्यक्त केलं आरोपींविरुद्व कोणताही निर्णायक प्रावा आढळला नाही असंही निकालात नमूद केलं आहे या प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती आणि कल्याण सिंग हे प्रमुख आरोपी होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या कारणामुळे हे सर्व नेते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत

हे लक्षात घेऊन ही मुदत पून्हा वाढविण्यात आली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे राज्य मंत्रीमंडळ केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या कायद्याच्या अनृषंगाने राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार असून योग्य त्या सुधारणांचा मसूदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर केला जाईल त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल

यासाठीचा शासन आदेश काल जारी करण्यात आला

यासंदर्भातील मानक प्रणाली पर्यटन विभाग जारी करणार आहे तसंच डबेवाल्यांना उपनगरी रेल्वे गाड्यांमधून प्रवासाची मुभा देण्यात आली असून डबेवाल्यांना क्यू आर कोड वितरीत केले जाणार आहेत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या उपनगरी रेल्वे गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहेत मुंबई प्रमाणे प्रण्यातही अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार आहे महाराष्ट्रातच धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून तात्काळ सुरु करण्यात येणार असल्याचही स्पष्ट करण्यात आलं आहे प्रतिबंधित क्षेत्रात मात्र निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत

कोरोना प्रादृर्भावामुळे सामूहिक कार्यक्रमांवर बंधनं असल्यानं वध्याच्या सेवाग्राम आश्रमात यंदा पहिल्यांदाच बापूजींच्या जयंतीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे सेवाग्राम आश्रमासह वर्धा जिल्ह्यात उद्या होणाऱ्या कार्यक्रमांबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सेवाग्राम आश्रमातल्या बापू कुटीत नागरिकांना आदरांजली वाहता येईल मात्र गर्दी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे तसंच पहाटे पावणे सहा वाजता प्रभातफेरी दिवसभर अखंड सूतयज्ञ सामूहिक स्वच्छता या उपक्रमांबरोबरच आश्रमातील सेवेकरी आणि बालकांच्या कलाकृतीचं सादरीकरण भजन गायन आदी कार्यक्रम होईल आश्रम परिसरात सॅनिटायझर आणि इतर आवश्यक व्यवस्थाही करण्यात आली आहे अशी माहिती आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी

प्रभू यांनी दिली आहे

वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात उद्या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे विद्यापीठातील गालिब सभागृहात राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्वाटन आणि ई पुस्तिकेचं लोकार्पण होणार आहे

रिजनल आऊटरिच ब्युरोच्या सहकार्यातून ही व्याख्यानमाला भरवण्यात येत आहे

अवंतिका नंदा यांनी दिली

याबाबत आवाहन करताना लोकशाही उत्सव समितीचे सचिव मिलिंद चव्हाण म्हणाले

यात चार ते पाच टक्के वाढ किंवा घट गृहित असते राज्यातल्या यंदाच्या मान्सूनच्या एकंदर कामगिरीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप चार महिन्यांचा पावसाळा काल संपला असला तरी देशाच्या बऱ्याचशा भागात मान्सून अजून मुक्कामाला आहे

काल संध्याकाळपर्यंत मान्सूननं लडाख जम्मू काश्मिर हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली चंडीगड उत्तराखंड आणि राजस्थानाच्या काही भागातून आपला गाशा गुंडाळला होता

अर्थात यंदा उशीरा सुरू झालेल्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची गती कशी राहील त्यावर तो ही तारिख पाळतो की रेंगाळतो ते कळेल

संपूर्ण राज्यातली पावसाची सरासरी समाधानकारक असली तरी सर्व जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही काही जिल्ह्यात अतिवृष्टीची तर काही जिल्ह्यात टंचाईची स्थितीही आहे

यानिमित्त काल आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी इथल्या स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून भुंकपात मुत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहिली पोलिसांनी हवेमध्ये बंद्कीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली किल्लारीतील व्यवहार काल बंद ठेवण्यात आले होते आठवले मंबई पश्चिम रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशात हाथरस इथं झालेल्या बलात्कार आणि हत्येची घटनेचा तीव्र निषेध केला असून ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असल्याचं म्हटलं आहे या प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालवून त्वरित सर्व आरोपींना फाशीची कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे नाशिक केंद्र शासनाने तयार केलेली कृषी विधेयकं शेतकरी विरोधात असून शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं अशी मागणी राष्ट् सेवा दलाचे अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ

कृषी विधेयकांच्या विरोधात डॉ

या संवाद यात्रेचं काल नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर डॉ देवी माध्यमांशी बोलत होते यानंतर त्यांनी बाजार समितीतील शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधला अहमदनगर यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून पिकांचंही खूप नुकसान झालं आहे या जास्तीच्या पावसामुळे जमिनीत असलेल्या ओलाव्याचं शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करुन रब्बी हंगाम यशस्वी करावा असं प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन आणि शिक्षण विस्तार संचालक डॉ शरद गडाख यांनी केलं रब्बी ज्वारी आणि हरभरा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते काल बोलत होते हवामान उद्या सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्टू मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार